भारत बायोटेक कंपनीला पुण्याजवळ मांजरी इथं कोव्हॅक्सिन लस निर्मितीसाठी आवश्यक ती जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे लसींच्या प्रवठ्यासाठी जागतिक पातळीवर निविदा काढण्यास पुणे महापालिकेला राज्य सरकारच्या परवानगीची गरज नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना त्याचा अधिक संसर्ग होण्याची शक्यता असल्यानं पुण्याच्या विविध भागात मुलांसाठी स्वतंत्र रुग्णालये सुरु करण्याचं नियोजन केलं जात असल्याचं ते म्हणाले

सध्या राज्यात अडीचशे टैंकरद्वारे अॅक्सिजन वाहतूक केली जात असून त्या पूर्ण वाहतुकीवर परिवहन विभागाने जीपीएसद्वारे नियंत्रण ठेवले आहे पूणे पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनची मागणी वाढत असल्यानं ऑक्सिजन वितरणात गैरप्रकार होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे हे गैरप्रकार रोखण्यासाठी आता रिफिलचालकांना दररोज गुगल फॉर्मवर माहिती भरण्याची सक्ती करण्यात आली आहे या गुगल फॉर्ममध्ये ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांकडून मिळालेला ऑक्सिजनचा साठा आणि वितरकांना केलेले ऑक्सिजन सिलिंडरचे वितरण याची माहिती देणे बंधनकारक आहे ऑक्सीजन निर्मितीकरिता सीरम इन्स्टिट्यूटने पुढाकार घेतला आहे

हे सिलिंडर रुग्णालयांना विनामूल्य उपलब्ध करून दिले जाणार आहेत

जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन्सचा तुटवडा काही प्रमाणात कमी होत असून अद्यापही काही रुग्णालयं रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर इंजेक्शन्स आणण्यासाठी चिड्ठी लिहून देतात यामुळेच रेमडेसिविर इंजेक्शन्सचा काळाबाजार होत आहे रुग्णालयाने रेमडेसिविर इंजेक्शन्ससाठी चिड्डी लिहून दिल्यास संबंधित रुग्णालयाची कोविडची मान्यता काढून घेण्यात येईल असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी दिला आहे राज्य परिवहन महामंडळाच्या विविध आगार कार्यशाळा कार्यालये आदी ठिकाणी सुरक्षा देणाऱ्या सुरक्षा रक्षकांना मागील आठ महिन्यांपासून एसटीने वेतन दिलेले नाही एसटी महामंडळाला जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोदणीकृत सदस्यकडून सुरक्षा पुरविली जाते

कोरोना आपत्ती निवारणाच्या उपाययोजनांकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी म्हणून पिंपरी चिंचवड महापालिका अधिकारी आणि कर्मचारी आर्थिक मदत करणार आहेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेली अक्षय्य तृतिया आणि ईद ऊल फित्र अर्थात रजमान ईद परशुराम जयंती हे सण यंदा देखील पुणे जिल्ह्यात साध्या पद्धतीनेच साजरे करण्यात आले अक्षय्यतृतियेनिमित्त घरच्या घरी देवादिकांची पूजा अर्चा करून नेवेद्य दाखविण्यात आला तसंच हिन्द्र धर्मियांच्या रितिरिवाजाप्रमाणे पूर्वजांना तर्पण देण्यात आले तर रमजान ईद निमित्त मुस्लिम धर्मियांनी घरीच नमाज अदा केली अक्षय तृतीयेला टाळेबंदीसदृश्य निर्बंधांमुळं दुकानात जाऊन सोने खरेदी शक्य नसल्यानं शहरातील बहुतेक मोठ्या सराफ व्यावसायिकांनी यंदा सलग द्सऱ्या वर्षी ऑनलाईन सोने आणि दागिने खरेदीची सोय केली होती

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांतमध्ये नमस्कार